सोळाव्या प्रवासी भारतीय दिवसाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

सरकारी डिजिटल दिनदर्शिकेचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

प्रत्येक जिल्ह्यात सरकारी आरोग्य केंद्र खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ही सराव चाचणी घेण्यात आली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

हर्ष वर्धन यांनी आज व्यक्त केला कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीची पाहणी केल्यानंतर चेन्नईमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते देशात या महिन्याच्या सतरा तारखेपासून तीन दिवस पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी आज केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं आवश्यक पावलं योग्य वेळी उचलल्यामुळे कोरोना प्राद्र्भाव मर्यादित प्रमाणात रोखला गेला तसंच मृत्यूदरही जगात सर्वात कमी राहिला असं ते म्हणाले

यामध्ये अहोरात्र कोरोनाच्या तपासणी चाचण्या होत आहेत देशातले एक कोटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं हर्ष वर्धन यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पळणीस्वामी यांची भेट घेतली

मात्र केंद्र सरकार ब्रिटनमधील कोरोना परिस्थितीवर संपूर्ण बारकाईने लक्ष ठेवून त्यानुसार विमान उड्डाणाबाबत वेळोवेळी योग्य निर्णय घेण्यात येतील अस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज सांगितलं

केरळमधल्या बर्ड फ्ल्यू बाधित दोन जिल्ह्यातील आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत केरळ हिमाचल प्रदेश आणि हरियाणा राज्यात यासंदर्भात आढावा घेऊन पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकं रवाना झाली असून ज्या राज्यात अजून या रोगाचा प्रादुर्भाव नाही त्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या पक्ष्यांच्या संशयास्पद मृत्यू आढळून आल्यास तत्काळ प्रशासनाला कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

बर्ड फ्ल्यू आसाममध्ये अजूनतरी बर्ड फ्ल्यूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्याच्या पश्चिम सीमावर्ती भागातून येणाऱ्या कुक्कुट उत्पादनांवर बंदी घातली आहे राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज ही माहिती दिली

या एक दिवसाच्या सोहळ्याच्या उद्घाटन सत्रात सूरीनामचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे चंद्रिकाप्रसाद संतोखी यांच बीज भाषण होणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्याच्या समारोपाचं भाषण करणार आहेत

या दिवसाचं स्मरण म्हणून हा प्रवासी भारतीय दिन दर दोन वर्षातून एकदा आयोजित केला जातो गांधीजी भारतात परतल्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं

परदेशी भारतीयांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांमध्ये उललेखनीय योगदान देणाऱ्या परदेशी भारतीयांचा सन्मान करण्याचं हे एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे

प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांची नावेही जाहीर केली जातील भारत को जानिये या स्पर्धेच्या विजेत्यांचीही घोषणा संमेलनादरम्यान होईल कोविड संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर या विजेत्यांना भारत दौऱ्याची संधी मिळणार आहे नवी दिल्लीहून भूपेंद्र सिंह यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे प्रकाश जावडेकर सरकारी कार्यालयात आतापर्यंत भिंतींची शोभा वाढवणारी दिनदर्शिका आता डिजिटल स्वरुपात येत असून सरकारी कार्यालयातील बदलत असलेल्या डिजिटल कामकाजाच हे एक द्योतक आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हंटल आहे नवी दिल्लीत आज त्यांच्या हस्ते सरकारी डिजिटल दिनदर्शिका आणि डायरी एपचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते

त्यांच्या मोबाइलमध्ये डिजिटल दिनदर्शिका उपलब्ध असतेच आता सरकारी कामकाज इ फाईलिंगच्या रुपात सुरू असून हि डिजिटल दिनदर्शिका आणि डायरी पर्यावरणपूरक आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते हि दिनदर्शिका आणि डायरी अॅप गुगल प्ले स्टोअर आणि आय

या बाबतच्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारत फ्रान्स फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे धोरणात्मक सल्लागार इमॅन्युएल बोन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली यावेळी त्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर चर्चा केली भारत फ्रांस यांच्यामधील धोरणात्मक भागीदारीबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांना भारत दौऱ्याचं आमंत्रणही दिलं आहे भारत आणि फ्रान्समधील वार्षिक धोरणात्मक संवाद परिषद काल नवी दिल्ली इथं झाली भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर फ्रांसच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व बोन यांनी केलं ऊर्जा भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेनं अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत वीज मंत्रालय आणि एन

पी

लिमिटेड या संस्थेबरोबर आज एक सामंजस्य करार केला या करारानुसार नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था आगामी पाच वर्षांसाठी बनवत असलेल्या विविध योजनांना एन एच पी

सहकार्य करणार आहे

कारगिल पाकिस्तानातील बलुचिस्तानात शिया हजारा समुदायावर अतिरेक्यांनी केलेल्या दहशदवादी हल्ल्याचा आज कारगिल इथं हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला

जम्मू काश्मीरमध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी होत असून हाडं गोठवणारी थंडी असूनही आज कारगिलमध्ये नागरिकांनी शुक्रवारची प्रार्थना झाल्यावर काळे झेंडे फडकावत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या अंजुमन जमायत उलेमा ईश्रा अर्शिया कारगिल या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला या संघटनेचे लडाखमधील नेते मुर्तजा खालीली यांनी या हल्ल्याचा निषेध केला

सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाले आहेत शुभमन गिलनं अर्धशतक केलं